सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धूवा सुरक्षित अंतर ठेवा

गेल्या वर्षी याच काळात लावलेला जनता कर्फ्यू त्यानंतर टाळी थाळी वाजवून दीप उजळून कोरोना हद्दपार करण्याचा व्यक्त केलेला निर्धार या जागतिक साथीशी वर्षभर दिलेला निकराचा लढा आणि आता यशस्वीपणे राबवली जात असलेली लसीकरण मोहीम असा सगळा पटचं पंतप्रधानांनी उलगडला आणि त्याच बरोबरीनं पुन्हा एकदा दवाई भी कडाई भी असं कळकळीचं आवाहनही केलं

राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे उपचारासाठी खाटा आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे त्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत कोविड विषयक कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत टाळेबंदीसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना करण्यात आल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह प्रशासनातील आणि कुती दलातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा राज्य शासन आटोकाट प्रयत्न करत आहे मात्र अनेक घटक अजूनही नियम गांभीर्याने घेत नाहीत लोकांच्या आरोग्याचं रक्षण करण्याला आमचं प्राधान्य आहे त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा टाळेबंदी लावावीच लागेल हे लक्षात घेऊन आवश्यक सुविधांचं नियोजन करा असे निर्देश ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले केवळ मुंबई पुणे या शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता राज्याच्या सर्व भागात सर्व आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण येईल अशी भीति आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी यावेळी व्यक्त केली वेळेवर चाचणी न करणं आणि गृह विलगीकरणात असताना नियमांचं पालन न करणं ही संसर्ग वाढण्याची मुख्य कारण असू शकतात असं सांगून संसर्ग वाढला तर त्या प्रमाणात मृत्यूचं प्रमाणही वाढू शकतं असं कृती दलाच्या डॉक्टर्सनी यावेळी निदर्शनास आणून दिलं

कोकणातही यंदा होलिकोत्सवावर कोरोनाचं सावट होतं पण कोरोनाचे सर्व नियम पळून साधेपणाने होळीचा सण साजरा करण्यात आला लातूरमध्ये ग्रीन लातूर संस्थेनं तर गोंदियामध्ये बचत गटाच्या महिलांनी पर्यावरणपूरक होळीसाठी पुढाकार घेतला ऐकुया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट होळीसाठी झाडं तोडू नका लाकडं जाळू नका झाडं लावा झाडं जगवा असे संदेश देणारे फलक हातात घेउन ग्रीन लातूर वृक्ष संस्थेच्या सदस्यांनी हरित होळी साजरी केली

तर गोंदिया जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांनी विशेष प्रशिक्षण घेऊन नैसर्गिक रंग बनवण्याचा लघु उद्योग सुरु केला आहे गुलाब शेवंती पळस झेंड्र बिट आदी पासून नैसर्गिक रंग तयार केला जात असून या रंगांना गोंदियात चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात या महिला बचत गटांना आर्थिक बळही मिळालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूरहून अरुण समुद्रे आणि गोंदियाहून हरीश मोटघरे यांच्यासह माधवी कुलकर्णी पूणे आयात गडकरी देशात कोणकोणता माल आयात केला जातो याची माहिती घेऊन आयातीला भारतीय पर्याय निर्माण करून आयात रोखण्यानं आणि निर्यात वाढविण्यानंच आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे त्यांनी काल अनिवासी भारतीय उद्योजकांसोबत दूरदृष्य पद्धतीनं संवाद साधला यावेळी गडकरी म्हणाले की सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे

कृषी ग्रामीण आणि आदिवासी भागात उद्योगांचा विकास झाला तरच रोजगार निर्मिती होईल आणि दरडोई राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल

काल शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातील अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क निश्चित केलं जातं

महाळूंग येथील यमाईदेवीच्या मंदिराजवळील बाह्यवळण आणि माळीनगर येथील उड्डाणपुलाचे प्रश्नही मार्गी लागले आहेत अशी माहिती अकलूजच्या प्रांताधिकारी शमा पवार यांनी काल दिली

या ठिकाणाहून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षली साहित्य जप्त केलं नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र केलं जाईल असं पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं लातर वीज बिल महावितरणकडून सक्तीनं वीजबिल वसुली आणि वीज तोडली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेनं काल लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात हिप्परसोगा इथं वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला स्थानबद्ध केलं शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबवला नाही तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात अशाच प्रकारचं आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख मदन सोमवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे

यावर महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊत याना फटकारलं आहे ते काल बारामती इथं पत्रकारांशी बोलत होते निधन नेरळकर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं

गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलेल्या नाथरावांनी औरंगाबाद इथं सरस्वती भूवन महाविद्यालयात तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली

त्याला सामनावीर प्रस्कार देण्यात आला

तर शार्द्रल ठाकूरन चार आणि भुवनेश्वर कुमारनं तीन गडी बाद केल्यामुळ पाहुण्या संघाचा डाव गडगडला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाबरोबर झालेल्या कसोटी वीस आणि पन्नास षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत भारतानं विजय मिळवून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे

राज्यातलं हवामान तसं कोरडं असलं तरी दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात असा वेधशाळेचा अंदाज आहे

नमस्कार